दादाजी भ्से यंदाच्या खरिप हंगामासाठी बियाणे आणि खते सुलभपणे उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाकडून तालुकानिहाय नियोजन करण्यात आले असल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीन्सार खते आणि बियाण्यांचा प्रेसा पूरवठा करण्यात येणार आहे त्यासोबतच राज्यस्तरावर पहिल्यांदाच दीड लाख मेट्टीक टन यूरीयाचा साठा निर्माण करुन शेतकऱ्यांच्या आवश्यकतेनुसार जिल्हानिहाय वाटपाचे धोरण निश्चित करण्यात आले असल्याची माहिती कृषी मंत्री दादाजी भूसे यांनी आज नागप्रात दिली नागपूर विभागीय खरिप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते

यावर्षी विकेल ते पिकेल या म्ख्यमंत्र्यांच्या आवाहनान्सार तालुकानिहाय नियोजनाला प्राधान्य देण्यात आले असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले या बैठकीला राज्याचे मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत पश्संवर्धन दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय विकास मंत्री सूनील केदार दूरदृश्यप्रणालीद्वारेनगरविकास मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते भूसे म्हणाले की हे वर्ष कृषी विभागाने उत्पादकता वर्ष म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे त्या अन्षंगाने जिल्हा आणि तालुका स्तरावर नियोजन करताना खरिप हंगामामध्ये मागील वर्षाच्या तूलनेत उत्पादनात वाढ होणाऱ्या पिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे कृषीअधिकाऱ्यांनीशेतकऱ्यांना थेट बांधावर जावून मार्गदर्शन करावे असे आदेश यावेळी दिले निश्ल्क कोविड केअर सेंटर दक्षिण नागप्रातील माध्यम लोकसेवा प्रतिष्ठान जैन कलार समाज आणि मराठा यूवा समाज दवारा संचलित निशूल्क कोविड केअर सेंटरचे उद्घाटन आज केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले यावेळी दक्षिण नागप्रचे आमदार मोहन मते उपस्थित होते

या कोविड केअर सेंटरमध्ये सौम्य लक्षणे असलेल्या संक्रमित रुग्णांना प्रवेश देण्यात येणार आहे तसेच त्यांना आवश्यक डॉक्टर्स आर एम ओ नर्स वार्ड बॉय सुरक्षा रक्षक स्वच्छता कर्मचारी तसेच जेवणाची सोय करण्यात आलेली असून या कोविड केअर सेंटरमध्ये संक्रमित रुग्णांना निश्ल्क सेवा देण्यात येणार आहे

यासंबंधीचा शासन निर्णय आज महिला आणि बाल विकास विभागाकडून जारी करण्यात आला आहे यामध्ये जिल्हाधिकारी हे टास्क फोर्सच्या कामकाजावर संपूर्ण नियंत्रण ठेवतील

महाडिबीटी पोर्टल राज्य शासनाने शेतक यांच्या सोयीसाठी शेतकरी योजना या सदराखाली सुरु केलेल्या योजने अंतर्गत महाडिबीटी पोर्टलवरुन एकाच अर्जाव्दारे शेतक यांना योजनेचा लाभ देण्यात येत आहे

भेटीदरम्यान त्यांनी सर्व प्राण्याची पाहणी करून माहिती जाणून घेतली आणि काही महत्वाच्या सूचना देऊन आर्थिक मदत करण्याची ग्वाही दिली वाघ हल्ला जंगलात तेंदूपाने तोडण्यासाठी गेलेल्या दोन महिलांना वाघाने ठार केल्याच्या घटना आज गडचिरोली तालुक्यात घडल्या

जिल्ह्यात तेंदुपाने तोडण्याचा हंगाम सुरु झाला असून नागरिक भल्या सकाळी जंगलात तेंदूपाने तोडण्यासाठी जात आहेत कालच आरमोरी तालुक्यातील वैरागडनजीकच्या जंगलात अस्वल आणि रानडुकराने एक पुरुष आणि महिलेला जखमी केले होते त्यानंतर आता गडचिरोली तालुक्यात वाघाच्या हल्ल्याची घटना घडली आहे या घटनांम्ळे तेंद्रपाने तोडणारे नागरिक भयभित झाले आहेत

कृषी विभागाच्या कार्यालय परिसरात या बनावट बियाणांच्या पाकिटांची न्कतीच होळी करण्यात आली भारतीय खादय महामंडळ राज्यातील औरंगाबाद आणि अमरावती येथील भारतीय खादय महामंडळ अर्थात एफसीआयची दोन विभागीय कार्यालये तत्काळ प्रभावानेकार्यान्वित होतील अशी घोषणा केंद्रीय ग्राहक व्यवहारअन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी केली आहे आज मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात उघडण्यात येणा या याकार्यालयामुळे विदर्भातील शेतकरी पीडीएस लाभार्थी स्वयंसेवी संस्थाशासकीय संस्था आणिग्राहकांनाफायदा होईल ही कार्यालये स्रू झाल्यामुळे कामकाज प्रभावीपणे पार पाडण्यासाठी एफसीआयच्या संबंधित विभागीयकार्यालयांकडे जाणे सोयीचे होईल असे मत दानवेयांनी व्यक्त केले

त्याचे वितरण पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांच्या हस्ते आजबचतभवन नागपूरयेथे करण्यात आले

जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते विडिओ कॉन्फरन्सिंगदवाराया रुग्णालयाचे आज लोकार्पण करण्यात आले यावेळी खासदार बाळू धानोरकर चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवारउपस्थिती होती

निवृती राठोड यांनी दिली आहे या सर्वरुग्णांवर आरोग्य विभागाच्या वतीने विशेष लक्ष दिले जात आहेत कोराना उपचारादरम्यान देण्यात येणा या स्टेरॉईडमुळे रूग्णांना अतिशय गंभीर साईड इफेक्टचा सामना करावा लागतो त्यातूनच म्यूकोरमायकॉसिस या बुरशीजन्य संसर्गाचे गंभीर परिणाम रूग्णांवर होत आहेत अशा वेळी रूग्णाने सतर्क राहत वेळीच निदान आणि उपचार घेणे गरजेचे आहेत असे राठोड यांनी सांगितले

लागू झालेल्या टाळेबंदीमध्ये फक्त वैद्यकीय कामकाजकिंवा प्रसारमाध्यमे यांना म्भा आहे

या आदेशाची अंमलबजावणी चंद्रपूर शहर महानगरपालिका करणार आहे

प्रकाश डहाके निधन वाशीम जिल्ह्यातील कारंजा विधानसभा मतदार संघांचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रकाश डहाके यांचे अल्पशा आजाराने नागप्र इथल्या खासगी रुग्णालयात निधन झाले

त्यांनी काही काळ विदर्भ विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून ही काम केल होत

डहाकेयांच्या निधनाबददल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दख व्यक्त केले आहे राजकीय सामाजिक क्षेत्रात अविरत सक्रिय उमदे नेतृत्व हरपले अश्या शब्दात महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली

या नियंत्रण कक्षाचा माध्यमातून आता कोरोना रुग्णांना केवळ एका फोनवर शासकीय खाजगी रुग्णालयात बेड उपलब्ध करून देण्यात येत आहे या विषयी अधिक माहिती देत आहेत अतिरिक्त आय्क्त राम जोशी आज आमच्याकडे महानगरपालिकेचा असलेला कोविड कंट्रोल रूम जो आहे

आपल्याला कुठल्याही पेशंटला जर कुठे बेड अव्हेलेबलची माहिती पाहिजे आहे आपल्या पेशंटला कठे शिफ्ट करायचा आहे त्यांना या नंबरवरती संपर्क साधल्या नंतर आणि त्यांच्या डिटेल्स व्हाटसअप नंबरवर पाठविले तर आमचे तिथले डाक्टर्स ठरवितात की या पेशंटला फक्त आक्सिजन बेडची गरज आहे कि आयसीयू बेडची गरज आहे की व्हेंटिलेटर बेडची गरज आहे आणि त्यानुसार अव्हेलेबर असलेल्या हास्पिटल्सला त्यांना तिथे पाठवितात